वस्तू आणि सेवा करांतर्गत जमा झालेला कर परतावा स्वयंचलित असेल या महिन्याच्या शेवटी तो लागू केला जाईल असंही त्यांनी सांगितलं

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते भोसले यांच्या पक्षप्रवेशानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये नक्कीच मदत होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला

ते काल बारामती इथं जनसभेत बोलत होते मुख्यमंत्र्यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं

राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा मेळावा काल मुंबईत प्रदेश कार्यालयात पार पडला या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते

सतरा सप्टेंबरपासून हा दौरा सुरू होणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

या अभियानामुळे लवकर निदान लवकर उपचार याकडे लक्ष वेधण्यास मदत होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला

संशोधनाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात शिक्षण घेता यावं यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग नॅशनल अॅकॅडमिक नॉलेज बँक उभारत असल्याचंही त्यांनी सांगितलं यंदा प्रथमच क्यू आर कोड असलेली पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली

यात गंगाखेड तालुक्यातल्या पाच गावांचा समावेश आहे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून या वातावरणाचा फायदा कुत्रिम पाऊस पाडण्यासाठी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं

अंगणवाडी सेविका संगीता कस्तुरे यांनी ही तक्रार दाखल केली होती

गंगाखेड इथल्या शासकीय धान्याच्या गोदामातलं रजिस्टर घेऊन ते परत देण्यासाठी सुदाम लोंढे आणि प्रभू राठोड यांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती तत्कालिन गोदामपाल गणेश चव्हाण यांनी याबाबत तक्रार नोंदवली होती

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रोगांच्या नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीनं तसंच आरोग्य आणि नागरी हिवताप योजनेअंतर्गत काल हे आवाहन करण्यात आलं

या दोन्ही गाड्यांचा वसमत रेल्वे स्थानकावरचा थांबा तीन महिन्यांकरता तात्पुरत्या स्वरूपात वाढवला असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे